मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली अंदमानात वेळेआधीच दाखल होणार पंतप्रधान कोरोना विषाणूचं संकट आजच्या जगासाठी अभूतपूर्व असं आहे एका विषाणूनं सारं जग उध्वस्त करून टाकलं आहे पण हारणं हा मानवी स्वभावधर्म नाही

ती करण्याची क्षमता आणि जिद्द आपल्यात आहे आणि म्हणूनच या संघर्षमय वाटचालीत आपण निश्वितच यशस्वी होऊ असा दृढविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला

संकटापेक्षाही आपला संकल्प विराट हवा असं ते म्हणाले टाळेबंदीच्या काळात स्थानिक वस्तूंनीच आपल्याला आधार दिला आहे म्हणून स्थानिक वस्तूंच्या खरेदीचा आग्रह धरा त्यांना जागतिक स्तरावर न्या देश स्वावलंबी बनविण्यासाठी हा मंत्र असल्याचं मोदी यांनी सांगितलं आर्थिक पॅकेजशी निगडीत संपूर्ण माहिती अर्थ मंत्री निर्मला सीतारमण येणाऱ्या काही दिवसांत देतील असंही त्यांनी स्पष्ट केलं

हा चौथा टप्पा आधीच्या टप्प्यांपेक्षा वेगळा असेल असं ते म्हणाले पण तो कधीपर्यंत असेल याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही

ई संजीवनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रायोगित तत्वावर सुरू करण्यात आलेली ई संजीवनी ओपीडी आता संपूर्ण राज्यभरात नियमितपणे चालविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत दिली अनेक खासगी दवाखाने बंद असल्यानं नागरिकांना नेहमीच्या उपचारांसाठी अडचणी येत आहेत

केंद्र आणि राज्याच्या आरोग्य विभागांकडून ही निःशुल्क ई ओपीडी चालविली जाणार आहे

या ई ओपीडीच्या माध्यमातून एखादा रुग्णाला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक लॅपटॉप अथवा मोबाईलच्या माध्यमातून कुठल्याही आजारावर सल्ला घेता येणार आहे थेट व्हीडीओ कॉन्फरन्सिंग लेखी संदेशाच्या माध्यमातूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करता येणार असल्याचं टोपे यांनी सांगितल

या संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीनं हा निर्णय घेतला आहे मात्र गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले आणि मोक्का बलात्कार आदी गुन्ह्यातील कैद्यांना हा नियम लागू राहणार नाही असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल स्पष्ट केलं

अहमदनगर शहर अनेक दिवसांपासून कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करत होतं जामखेड संगमनेर हे हॉटस्पॉट होते आता नगर शहरातील सुभेदार गल्लीत कोरोनाबाधित महिला आढळून आल्यानं कोरोना आता पुन्हा शहरात शिरला आहे

राजापूर रत्नागिरी खेड आणि चिपळूणमधले हे कामगार आहेत

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातील मौजा धानोरा इथं कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्यानं विषाणुचा प्राद्भाव इतरांना होऊ नये म्हणून धानोरा गावाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे

संचारबंदीमुळे अमरावती जिल्ह्यात अडकलेल्या मजूर आणि प्रवाशांसाठी रेल्वे बस सोडण्यात येत आहेत मात्र अजूनही परतू न शकलेल्या कामगार बांधवांनी संयम ठेवावा त्यांचीही व्यवस्था होत आहे असं आवाहन संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल केलं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून माधुरी कुलकर्णी

तर एका अपक्षाचा अर्ज बाद ठरला एकंदर नऊ जागांसाठी नऊच वैध अर्ज शिल्लक राहिल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध झाली आहे त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आणि मुख्यमंत्री उद्घव ठाकरे नीलम गोऱ्हे राष्ट्रवादी काँप्रेसचे शशिकांत शिंदे अमोल मिटकरी तर काँप्रेसचे राजेश राठोड यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे भाजपाचेही चार उमेदवार बिनविरोध ठरले मात्र कालच्या नाट्यमय घडामोडीत पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अजित गोपछडे यांनी आपला अर्ज मागे घेतला त्यांच्या जागी काल डमी म्हणून अर्ज दाखल करणारे रमेश कराड यांचा अर्ज भाजपकडून कायम ठेवण्यात आला त्यामुळे कराड यांच्यासह रणजितसिंह मोहिते पाटील गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके हे चार भाजप उमेदवार आता विधानपरिषदेवर जातील अर्ज छाननीत अपक्ष उमेदवार शेहबाज राठोड यांचा अर्ज बाद झाला त्यांच्या अर्जात सूचक आणि अनुमोदकांच्या सह्या नव्हत्या भाजपाचे संदीप लेले अजित गोपछडे आणि राष्ट्रवादीचे किरण पावसकर तसंच शिवाजीराव गर्जे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले परिचारिका दिन पवार सध्याच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत परिचारिकांची सेवा महत्त्वाची असून त्यांच्या सेवाकार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे काल जागतिक परिचारिका दिन सर्वत्र साजरा करण्यात आला या निमित्ताने परिचारिकांना शुभेच्छा देताना पवार बोलत होते आयोग यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षा आणि शैक्षणिक सत्रांसंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत त्यानुसार सर्व विद्यापीठांना आपलं शैक्षणिक वेळापत्रक सुरक्षितता आणि सर्वाचं हित बघून आखायला सांगण्यात आलं आहे सर्वांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असं आयोगानं म्हटलं आहे

तसंच विद्यार्थ्यांना आपली कोणतीही तक्रार आयोगाच्या सध्याच्या ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टलवरही नोंदवता येईल भुसे राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील परीक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृती आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी काल जाहीर केला पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पुढील सत्रात प्रवेश देण्यात येणार आहे

मराठी राज्यात चालू शैक्षणिक वर्षांपासून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली आणि सहावी या वर्गांसाठी मराठी भाषा हा विषय शिकविणं सक्तीचं केलं जाणार आहे यासंदर्भातला शासन निर्णय लवकरच काढला जाईल असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काल घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितलं पालखी देहू आळंदी पालखी सोहोळयाचं स्वरूप कसं असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी काल सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत झालेल्या बैठकीला देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त एडवोकेट विकास ढगे पाटील उपस्थित होते या बैठकीमध्ये पालखी सोहोळयाचं स्वरूप सहभागी वारकरी त्यांची संख्या सुरक्षित अंतरासह कोरोनाची पथ्यं प्रशासकीय यंत्रणेबाबतचं नियोजन याबाबत सविस्तर चर्चा झाली कणकेश्वर सिंधदर्ग दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुणकेश्वर मंदिरात सोमवारी एक हजार एक देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली होती कोरोनाच संकट दूर कर असं गाऱ्हाणं यावेळी कुणकेश्वरला घालण्यात आलं यंदा आंबा महोत्सव घेणं शक्य नसल्यानं श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टनं अशा प्रकारे आपली आंबा महोत्सवाची परंपरा जपली रेल्वे रेल्वेची प्रवासी वाहतुक काल अंशतः सुरू झाली

मुंबई सेंट्रलवरून दिल्लीसाठी अशीच एक विशेष रेल्वेगाडी सोडण्यात आली दारू राज्यात मद्य विक्री करणाऱ्या द्कानांबाहेर गर्दी होऊ नये म्हणून ई टोकन योजना राबण्यात येणार आहे राज्यातील विविध भागात दारुसाठी लोकांची द्कानांसमोर होणारी गर्दी लक्षात घेऊन येत्या ग्रुवारपासून मद्य घरपोहोच देण्यासही राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने सशर्त मंजूरी दिली आहे पूणे मुंबईसारख्या शहरातील प्रतिबंधित भागात मात्र ही सुविधा लागू होणार नाही मुदत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व शिधापत्रिका आधार क्रमाकांसोबत जोडण्यासाठीची मुदत केंद्र सरकारनं येत्या तीस सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे

साखर राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीतही एफ आर पी ची जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे

निविष्ठा लातर शेतकऱ्यांनी दुकानातील गर्दी टाळण्यासाठी कृषी निविष्ठा गटामार्फत खरेदी कराव्या असं आवाहन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं कृषी विभागामार्फत बांधावर बियाणे आणि खत वाटप मोहीमेचा शुभारंभ उदगीर इथं बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

आता काल पासून पुन्हा कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे

शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी दी म मुगळीकर यांनी केलं आहे

हवामान पूर्व विदर्भासह राज्याच्या दक्षिण सीमेवरील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा कालचा हवामान अंदाज होता वादळी वारे विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सायंकाळी काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली या पावसानं फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे आजही दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोल्हापुरात आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार